जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दीलबाग सिंग यांनी काल केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची नवी दिल्लीत भेट घतेली यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली दहशतवाद्यांवर अंत्यसंस्कार होत असताना किंवा दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होत असताना दगडफेक किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकेल अशा प्रकारच्या कोणत्याही घटना गेल्या दीड महिन्यात घडल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी दिलबांग सिंग यांनी जम्मू काश्मीरमधल्या स्रक्षा विषयक स्थितीविषयी सादरीकरण केलं

काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं उचललेल्या सकारात्मक पावलांची या शिष्टमंडळानं प्रशंसा केली विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी स्रक्षाविषयक स्थिती आणि या प्रदेशात परिस्थितीमध्ये होणारी स्धारणा याविषयी या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी चर्चा केल्याचं वृत आहे गेल्या दोन दिवसात या शिष्टमंडळानं म्ख्य न्यायाधीश जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल जिल्हा प्रशासनातले अधिकारी आणि नागरी समुदाय व्यापारी आणि प्रसारमाध्यमांमधल्या सदस्यांशी चर्चा केली जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं सकारात्मक पावलं उचलली आहेत मात्र उर्वरित निर्बंध लवकरात लवकर हटवण्याची गरज आहे असं मत य्रोपीय संघाच्या परराष्ट्र व्यवहार आणि स्रक्षा धोरण प्रवक्त्या व्हर्जिनी हेनरिकसन यांनी सांगितलं

नवी दिल्लीत झालेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत ते आज बोलत होते नवीकरणीय ऊर्जेसाठी किफायतशीर आणि टिकाऊ बॅटरी ची निर्मिती करायला हवी असं ते म्हणाले जागतिक दर्जाच्या उत्पादन निर्मितीसाठी पारंपरिक ज्ञान आणि आध्निक विज्ञानाची सांगड घालणं तसंच अभिनव संकल्पनांचं व्यावसायिकीरण करणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याकरता जास्तीत जास्त प्रयोगशाळा उभारणं आणि नव्या पिढी मध्ये वैज्ञानिक विचारसरणी रुजावी यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे असं ते म्हणाले जगाच्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या भारतीयांनी परस्परांमध्ये संशोधन आणि नवीन योजनांबाबत सतत संपर्कात राहावं असा सल्ला त्यांनी दिला अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांनी एकज्टीने प्रयत्न करायला हवेत असं आवाहन भारतानं केलं आहे अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासंबंधीच्या बिमस्टेक राष्ट्रांच्या संमेलनात गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल नवी दिल्लीत यासंदर्भांतले भारताचे प्रयत्न आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली या तस्करीला आळा घालण्यासाठी संबंधित राष्ट्रांनी आपले अनुभव आणि गुप्त माहितीची देवाण घेवाण करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत या भेटीत ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत दीनदयाल हस्तकला संक्लात आयोजित केलेल्या काशी एक रुप अनेक या सांस्कृतिक आणि हस्तशिल्प कला सोहळ्याचं उद्घाटनही करणार आहेत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांचा कथित सहभाग असलेल्या एयरसेल मॅक्सिस प्रकरणाचा तपास झपाट्यानं सुरू आहे अशी माहिती सक्तवस्ली संचालनालयानं दिल्ली न्यायालयाला दिली आहे या संदर्भात मलेशियाला विनंतीपत्र पाठवलं असून त्यांच्या उतराची वाट पाहत असल्याचं सीबीआयनं सांगितलं या संस्थांच्या वतीनं न्यायालयात य्क्तिवाद करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी सक्तवस्ली संचालनालयाच्या तपासाचा अहवाल एका सीलबंद पाकिटात न्यायालयात जमा केला सीबीआयनं याप्रकरणी यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं पोर्त्गालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी स्सा यांच्याशी चर्चा केली

गुंतवणूक दळणवळण बंदरं सांस्कृतिक तसंच औद्योगिक बौद्धिक मालमता आणि योग या क्षेत्रांत उभय देशांमधलं सहकार्य वृदधींगत करण्याच्या हेतून हे करार करण्यात आले आहेत असं क्मार यांनी सांगितलं मार्सेलो यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली भारत आणि पोर्त्गालमधले आर्थिक संबंध वृद्धींगत होत असल्याचं कोविंद यांनी या भेटीनंतर सांगितलं जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत भारतानं तुर्कस्तान पाकिस्तान यांनी जारी केलेल्या संय्क्त निवेदनातले काश्मीरविषयक सर्व संदर्भ फेटाळले आहेत त्र्कस्तानचे अध्यक्ष रसेप तय्यब एर्दोआन यांनी पाकिस्तानी खासदारांच्या संय्क्त बैठकीत पाकिस्तानच्या काश्मीरबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये त्र्कस्तानी नेतृत्वानं हस्तक्षेप करू नये असं परराष्ट्रं मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश क्मार यांनी सांगितलं रचनात्नक राजनैतिक भागीदारी आणि परस्पर सामंजस्यनं बहपक्षवादाला अधिक बळकट करता येऊ शकत असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे जर्मनीत सुरु असलेल्या म्यूनिच सुरक्षा परिषदेतेत काल बोलत होते जागतिक स्तरावर राजकीय संतूलन राखण्यासाठी प्रयत्न सुरु असून यात पाश्चिमात्य राष्ट्रांनी उदारधोरण स्वीकारलं पाहिजे असं ते म्हणाले

एन एमरो जागतिक टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आज प्रुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीचा सामना जॅन लेन्नार्ड स्ट्रफ आणि हेनरी कोंटीनेन या जोडीसोबत होणार आहे

फिलिपीन्समध्ये मनिला इथं स्रू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत गतविजेत्या इंडोनेशियाशी होणार आहे

भारताची भावना जाट रेस वॉक या जलदगतीनं चालण्याच्या प्रकारात टोकियो अॅलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे

मध्य प्रदेशात भाजपा खासदार विष्णू दत शर्मा यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निय्क्ती झाली आहे तर के सुरेंद्रन यांची केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि दल बहादूर चौहान यांची सिक्किमचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे